नवी दिल्ली इथं आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते

मराठा आणि कृणबी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत सास्थी या सरकारी संस्थेबाबत प्रशासकीय अधिक यांनी काढलेले सर्व अध्यादेश रद्द करण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे सारथी संस्थेत गैरकारभार झाल्याचा आरोप करत खासदार संभाजी राजे यांनी आज पण्यात संस्थेबाहेर लाक्षणिक उपोषण केलं त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली संबंधित प्रशासकीय अधिकारी जे पी गप्ता यांना पदावरुन दूर करण्यात येत असल्याचंही शिंदे यांनी जाहीर केलं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि खासदार संभाजी राजे यांच्यात याप्रकरणी फोनवरुन चर्चा झाली

अधिका यांच्या बदल्या समृदधी महामार्ग अशी एक एक प्रकरण आता समोर येऊ लागली असून ही सर्व प्रकरणं आम्ही बाहेर काढू असं ते म्हणाले यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या गांधी शांतीयात्रेचं आज नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते

नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात काल लागू झाला केंद्रसरकारनं यासंदर्भात राजपत्रीत अधिसूचना जारी केली

हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्वन या सहा अल्पसंख्यक समुदायांना हे नागरिकत्व दिलं जाणार आहे

स्वच्छता जागर अभियानासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत गटाने आज परभणी जिल्ह्यातल्या पालम ध्वें भेट दिली आणि कामांची पाहणी केली शौचालयाच्या शिल्लक बांधकामांचं उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीप्रवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं या गटाला पाठवण्यात आलं आहे हिंगोली जिल्ह्यात विविध केंद्रावर आज जवाहर नवोदय विदयालय निवड चाचणीची परीक्षा घेण्यात आली

रस्ता सुरक्षा सप्ताहाचा संदेश जनमानसात पोचवण्यासाठी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतुक पोलीस शाखा सिंधूदर्ग यांच्या संयुक्त विदयमान आज सकाळी सावंतवाडी क्वि बाईक रॅलीच आयोजन करण्यात आल होत या रॅलीला सिंधुदुर्गचे प्रादेशिक उप परिवहन अधिकारी प्रसाद दळवी यांनी हिरवा झेंडा दाखवला